साडेतीन शक्तीपीठांसह राज्यात सर्वत्र घटस्थापनेनं नवरात्रोत्सव सुरू विधानसभा उमेदवार यादीसाठी कॉंग्रेसनं घटस्थापनेचा मुहर्त साधला युतीच्या अधिकृत घोषणेआधीच शिवसेनेकडून तिकीट वाटप सुरू भाववाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातीवर बंदी साठवण्कीवरही निर्बध

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बातची सुरूवात लता मंगेशकर यांच्या उल्लेखानं केली त्यांच्याबद्दल भरभरून बोलले लता दिदिंच्या वाढदिवसानिमित्त आपलं त्यांच्याशी झालेलं संभाषणही त्यांनी ऐकवलं प्लॉगिग म्हणजे सकाळी जॉगिग करताना राबवलेली स्वच्छता मोहीम

या मोहीमेत सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी काल मन की बात मधून केलं प्लास्टिकमुक्त भारतासाठीच्या मोहीमेत सामिल व्हा असं ते म्हणाले क्तीस ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रितादोड मध्येही सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं सिगारेट तंबाखूचं व्यसन वाईटच ते सोडून द्या पण ई सिगारेटचा छपा धोकाही ओळखा तो लक्षात घेऊनच उगवत्या पिढीला उध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी सरकारनं ई सिगारेटवर बंदी आणली आहे असं मोदी यांनी सांगितलं

आता दिवाळीच्या सुट्या येतील त्याचा फायदा घ्या भारत बघा अनुभवा असं ते म्हणाले आपल्या संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्मी मानलं आहे असं सांगून पंतप्रधानांनी मन की बात मधून अपेक्षा व्यक्त केली की यंदा लक्ष्मीपूजनाला गावा गावातून भारत की लक्ष्मी या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींचा सन्मान व्हावा सण सामुहिकतेनं साजरे करा सामुहिकतेच्या संस्कारातून सामर्थ्य येतं हे लक्षात ठेवा आणि दिवाळी साजरी करताना दुर्घटना होणार नाही कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या वंचितांचं आयुष्य उजळेल असं काहीतरी करा अशा आवाहनासह पंतप्रधानांनी मन की बात ची सांगता केली

व्हिसीध्वनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर काल तुतारीचा नाद संबळ वादन आणि आई राजा उदे उदे च्या जय घोषात द्मदूमून गेलं करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या शारदीय नवरात्रोत्सवात सकाळी साडेआठ वाजता तोफेची सलामी देण्यात आली

नाशिक जिल्ह्यातील वणी खेल्या सप्तशंगी देवी मंदिरातला नवरात्रोत्सव यंदा पर्यावरण स्नेही आहे गडावर यंदा प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी क्रि असणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला घटस्थापनेच्या निमित्तानं तुळशीच्या पानांनी सजावट करण्यात आली आहे

सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडावरील भवानी माता मंदिर औंध खलं साखरगड निवासिनी यमाई मंदीर अंबेजोगाईची योगेश्वरी रेणापूरची रेणुका अमरावतीची अंबाबाई अशा महाराष्ट्रातल्या जागोजागच्या प्रसिद्ध देवस्थानांबरोबरच अनेकांच्या घरीही घट बसले आहेत विदर्भात गणेशोत्सवासारखाच सार्वजनिक दुर्गोत्सव साजरा केला जातो दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या यवतमाळघ्या दुर्गोत्सवाला भक्तीमय वातावरणात काल प्रारंभ झाला असून पारंपारिक वेशभूषा आकर्षक चित्ररथ ढोल पथक गोंडी ढेमसा नृत्य भजनी मंडळ आणि फुलांची उधळण करीत मिखणुकींद्वारे आई दूर्गेची स्थापना करण्यात आली आमच्या राज्यभरातल्या बातमीदारांसह आरती मेस्त्री पुणे

शिवसेना विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीची चर्चा अखेरच्या टप्प्यात असताना युतीच्या अधिकृत घोषणेआधीच शिवसेनेनही घटस्थापनेचा मृहर्त साधत विद्यमान आमदार असलेल्या काही उमेदवारांना वी फॉर्मचं वाटप केलं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी या उमेदवारांना त्यासाठी मातूःश्रीवर बोलावून घेतलं होतं आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल अशी माहिती पक्ष सूत्रांकडून देण्यात आल्याचं पी टी आय च्या बातमीतम्हटलं आहे दरम्यान उमेदवार ठरवण्यासाठी भाजपाची बैठक कालरात्री उशीरापर्यंत दिल्लीत सुरू होती

नाशिक पश्चिम मतदार संघांत सध्या भाजपची सत्ता आहे हा मतदार संघ शिवसेनेला मिळण्याची शक्यता नसल्यानं दातीर लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा आहे

सध्याच्या वयोमानामुळे पुढील निवडणूक लढविणे शक्य नसल्यानं पक्षानं दूसरा उमेदवार बघावा असं देशमुख यांनी जाहीर केल्यानंतर काल रुपनर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली विधानसभा आढावा इंटो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज ऐकूया परभणी जिल्ह्याबाबत हा वृत्तांत

पाथरी जिंतूर गंगाखेड आणि परभणी असेचार विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यात येतात यापैकी जिंतूर आणि गंगाखेडवर राष्ट्रवादीकाँप्रेसचं वर्चस्व आहे

परभणी जिल्हा परिषदराष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे तर महानगर पालिका काँग्रेस राष्ट्रवादीच्याताब्यात आहे नगरपालिका आणिपंचायतसमित्या निम्म्या निम्म्या युती आणि आघाडीच्या ताब्यात आहेत आता विधानसभेत कोणालाकिती जागा मिळतात ते बघायचं आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पूणे कांदा सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे कांद्याचे वाढते भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारनं काल हा निर्णय घेतला हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारनं प्रमुख कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात कांद्याच्या उपलब्धतेविषयीची माहिती घेण्यासाठी क्रि पथक पाठवलं होतं या पथकाच्या अहवालानंतरच निर्यातबंदीचा निर्णय झाला आहे निर्यातबंदी शेतकऱ्यांसाठी घातक आहे अशी टीका सरकारच्या या घोषणेनंतर भारतीय किसान सभेनं केली आहे कांद्याच्या साठेबाजीवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत

कोणत्याही राज्यातून कांद्याची कितीही मागणी झाली तरी तेवढा प्रवठा करण्यात येईल असा निर्वाळा अन्न आणि नागरी प्रवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिला आहे

हे आंदोलन कोणत्याही संस्था संघटनेकडून नव्हे तर केवळ सोशल मिडियावर करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता

या बसेस वाकडेवाडीतील नवीन शिवाजीनगर बसस्थानक आणि स्वारगेट बसस्थानकातून सोडण्यात येतील

गेल्या दोन दिवसांपूर्वीही याच भागात वीज प्रवाह रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात उतरल्याने का रिक्षा चालकाचा मृत्यू झाला होता

भारतान प्रथमच ही स्पर्धा जिंकली आहे हवामान् पावसाळ्याचे चार महिने आज संपताहेत पण मान्सून परतायला तयार नाही

यंदा त्याचा हा परतीचा प्रवास सप्टेबर संपतोय तरी सुरू झालेला नाही आणि आठवडाभर तरी तो सुरू होण्याची शक्यता दिसत नाही असं हवामानखात्याच्या महासंचालकांनी काल दिल्लीत सांगितलं

यंदा मात्र तो रेंगाळणार असंच दिसतं आहे गेले काही दिवस कुठे ना कुठे झोडपणारा पाऊस आता मात्र निवळला आहे तरीही अजून काही दिवस तुरळक ठिकाणी इलक्या ते मध्यम सरी अपेक्षित आहेत